राज्य शासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या माध्यमातून ही योजना अंमलात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं ते म्हणाले

जे पी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद इथं जाहीर सभेत या योजनेची घोषणा केली होती नगरविकास विभागानं मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काल या योजनेला मंजुरी दिली

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांचा निर्णय पक्षाचा अधिकृत निर्णय असल्याचं ते म्हणाले

दरम्यान प्रदेशाध्यक्ष जलिल यांनी काल विधानसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावं घोषित केली यामध्ये नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून मोहम्मद फिरोज खान वडगावशेरी पुणे मतदारसंघातून डॅनियल रमेश लांडगे तर मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून मुफ्ती मोहम्मद इस्माइल अब्दुल खालिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे

काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे वर्धा जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर देशमुख यांनी काल मुंबईत कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला समीर देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश देशमुख यांचे सुपत्र आहेत

ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते

लातूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे टंचाईची परिस्थिती आहे त्यामुळे गणेश मूर्तीच्या विसर्जनाला पाणी नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी काल झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत सांगितलं जी गणेश मंडळे मूर्ती विसर्जनासाठी जिल्ह्याबाहेर घेऊन जात असतील तर त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी त्या गणेश मंडळाची राहील असंही यावेळी सांगण्यात आलं लातूर शहरातल्या गणेश विसर्जनाच्या सर्व पारंपारिक ठिकाणी महापालिकेच्यावतीनं गणेश मंडळांकडून मुर्त्या स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं काल संवाद यात्रेनिमित्त झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या पाच वर्षात देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्याचं सांगतानाच त्यांनी सरकारवर टीका केली यावेळी सुळे यांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या